चौथ्या टप्प्यातल्या प्रचारानंही वेग घेतला आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत शिं प्रचारसभा धेणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच काँप्रेस उमेदवारासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्याही काल सभा झाल्या गेल्या पाच वर्षात देशातला शेतकरी देशोधड़ीला लावण्याचं काम मोदी सरकारनं केलं शेतमालाला भाव नाही नोटबंदी जीएसटी यामुळे सर्वजण अडचणीत आले असून त्याचा जाब विचारण्याची वेळ आली असून मतदारांनी मतातून तो विचारण्याचं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल सातारा खिल्या प्रचार सभेत केलं लोकसभा निवडणुकीच्या रणध्माळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हारून खान यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला

पक्षात राहून स्थानिक पातळीवर विकासाची कामे करता येत नसल्यानं आपण शिवसेनेत दाखल झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा मतदारसंघातल्या मतदानाचा टक्का लोकसभा निवडणुकीत वाढावा याकरिता दोन्ही ठिकाणच्या सहायक निवडणुक निर्णय अधिकारी जनजागृती करत आहेत

तुम्हीही मतदान करा आणि इतरांनाही आपला मतदानाचा हक्क बजावायला सांगा असा संदेश लिहिलेला फोटो पॉईंट महापालिका मुख्यालय इमारतीत तयार केला आहे त्या बाजूला मी मतदान करणारच असा स्वाक्षरी फलक असून त्यावर स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे

यात तीन सखी मतदान केंद्र आहेत

दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर येण्या जाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक मतदाराला छायाचित्र असलेली वोटर स्लीप मतदानाच्या एक दोन दिवस अगोदर दिली जाणार आहे

श्रीलंकेचे प्रधानमंत्री रानिल विक्रमसिंघे यांनी तत्काळ आपत्कालीन बछक बोलावली असून देशभरात हाय अलर्ट लागू केला आहे आज सर्वत्र ईस्टर संडे साजरा होत आहे ख्रिस्ती धर्म संस्थापक येशू ख्रिस्तांच्या गुड फ्रायडेला झालेल्या बलिदानानंतर रविवारी त्यांचं पुनरुत्थान झाल्यानिमित्त हा दिवस साजरा केला जातो नाशिक जिल्ह्यात इगतपुरी रेल्वे स्थानकावरचा जीर्ण पूल तोडायचं काम कालपासून सुरू असून आजही अनेक रेल्वेगाड्या रद्द आहेत भुसावळ मुंबई जलद पर्स्क्रिर गोदावरी एक्सप्रेस मनमाड मुंबई राज्यराणी आणि हुतात्मा एक्सप्रेस रद्द केल्या आहेत